लोकसभा तसंच राज्य विधानसभांमधे अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमातीसंबंधी आरक्षणाला दहा वर्षांची मुदत वाढ देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहारमंत्री निर्मला सीतारामन तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीतल्या निर्णायांची माहिती पत्रकारांना दिली कांद्याच्या भाववाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांच्या कांदा साठवणुकीच्या मर्यादेत बदल केला आहे

खुल्या बाजारात कांद्याची उपलब्धता वाढवण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे आयात केलेल्या कांद्यासाठी ही मर्यादा लागू असणार नाही असं केंद्रीय ग्राहक व्यवहारमंत्री रामविलास पासवान यांनी ट्वीट करून सांगितलं

आयएनएक्स मिडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेस नेते पी चिंदबरम यांना आज सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला दोन लाख रुपयांच्या वैयक्तीक जात मुचलक्यासह तेवढ्याच रक्कमेचे दोन जामीन त्यांना द्यावे लागणार आहेत मात्र चिंदबरम यांना न्यायालयाच्या परवानगी शिवाय देश सोडून जाण्यास मनाई करण्यात आली आहे तसंच साक्षीदारांवर दबाव टाकण्याचा किंवा पुराव्यात फेरफार करण्याचा प्रयत्न करता येणार नाही असे निर्देश न्यायालयानं दिले

एमएनपी अर्थात मोबाईल नंबर पोटॅंबिलिटीच्या नियमांमध्ये दूरसंचार नियामक प्राधिकरण ट्रायनं सुधारणा केल्या आहेत त्यामुळे ही प्रक्रिया आता आणखी जास्त वेगवान आणि सोपी होणार आहे एकाच सेवा क्षेत्रात आपला मोबाईल क्रमांक कायम ठेवून सेवा पुरवठादार बदलण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी निर्धारित केला आहे

देशाच्या दुर्गम आणि प्रादेशिक भागांशी अधिक जास्त प्रमाणात संपर्क वाढवण्यासाठी उडान अर्थात देशाच्या सामान्य नागरिकाला उड्डाणाची संधी या योजनेच्या चौथ्या टप्प्याची कालपासून सुरुवात झाली या टप्प्यात ईशान्य भाग डोंगराळ राज्य जम्मू आणि काश्मीर लडाख आणि बेटांच्या प्रदेशांवर भर दिला जाणार आहे अशी माहिती नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं दिली आहे

स्विडनचे राजे कार्ल गुस्ताफ आणि राणी सिलव्हिया आज एकदिवसाच्या मुंबई भेटीला आले आहेत आज सकाळी त्यांनी वर्सोवा समुद्रकिना यावर स्वच्छाता मोहिमेत सहभाग घेतला स्विडनचे राजे राणी तसंच त्यांच्यासह आलेल्या उच्च स्तरीय शिष्टमंडळाबरोबर आज दुपारी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची बैठक आणि भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे आपल्या भेटीदरम्यान ते वंचित मुलांच्या शाळेलाही भेट देणार आहेत अरुणाचल प्रदेशमधे काल पासिघाट धिं पूर्व सिंयाग जिल्हा पोलिसांनी अवैध शस्त्र आणि दारु गोळा व्यापा याला अटक केली महेंद्र यादव असं या पुरवठादारांचं नाव असून तो बिहारचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली रुकसिन नावाच्या एका व्यक्तीकडून दोन गावठी पिस्तुलं जप्त केल्यावर त्याच्या चौकशीनंतर पोलिसांना महेंद्र यादवची माहिती मिळाली

राज्यातल्या सर्व वीज जोडण्या मुदतीत पूर्ण कराव्यात असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकार्यांना दिले जम्मू काश्मीरमधे प्रत्येक पंचायत कार्यालयान नागरिकांच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी एक तक्रार पेटी बसवण्याचे निर्देश या केंद्र शासित प्रदेशाचे नायब राज्यपाल गिरीशचंद्र मुसम् यांनी दिले आहेत जम्मूमधे काल प्रशासकीय परिषदेच्या पहिल्या बैठकीनंतर राज्यपालांनी हे निर्देश दिले या बैठकीत सार्वजनिक तक्रार निवारण प्रणालीचा आढावा घेण्यात आला प्रधान सचिवांनी राज्यपालांना एका सादरीकरणाद्वारे या प्रकियेची सविस्तर माहिती दिली जम्मू काश्मीरच्या केंद्रीय प्रशासनानं जम्मू काश्मीर सरकारमधल्या साडे तीन लाख कर्मचा यांना समूह व्यक्तीगत अपघात विमा योजना लागू करायला मंजूरी दिली आहे ओरीएंन्टल विमा कंपनीच्या सहकार्यानं राबवण्यात येणारी तीन वर्षाची ही विमा योजना या महिन्याच्या दोन तारखेपासूनच लागू होणार आहे

राज्य सरकारनं सर्व सरकारी कार्यालयांना शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे ज्या मतदारसंघात पोटनिवडणुक होत आहे त्याच मतदारसंघात ही सुट्टी लागू असेल

निवडणूक आयोग राजकीय पक्ष नोंदणी मागोवा व्यवस्थापन प्रणालीची अंमलबजावणी करणार आहे अर्जदारांना आपल्या अर्जांची सद्यस्थिती समजावी यासाठी ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे

भारताच्या सागरी सीमांचं रक्षण करण्यासाठी नौदल बजावत असलेली भूमिका आणि त्यांचं यश आजच्या दिवशी विविध पद्धतीनं विविध ठिकाणी साजरं केलं जातं भारतीय नौदल बजावत असलेली अनमोल सेवा आणित्यांचा त्याग यामुळे आपला देश सुरक्षित आणि मजबूत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्रीनरेन्द्र मोदी यांनी केलं नौदल दिनाचं औचित्य साधून त्यांनी नौदलाच्या धैर्यालासलाम केला आहे भारताच्या सुरक्षेला असलेला कोणताही धोका परतवून लावायला नौदलसक्षम असल्याचं नौदल प्रमुख एडमिरल करमबीरसिंग यांनी काल नौदलदिनाच्या पूर्वसंध्येला सांगितलं

नेपाळमधे सुरु असलेल्या तेराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं काल अँथलेटिक्स स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी चार सुवर्ण चार रौप्य आणि दोन कांस्य पदकं पटकावून आपलं वर्चस्व सिद्ध केलं